या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत तसंच तपास कार्यात सीबीआयला सहकार्य करावं असे निर्देशही न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत या प्रकरणी आणखी काही गुन्हे दाखल असल्यास त्यांचा तपासही सीबीआयकडूनच केला जाईल असं न्यायालयानं नमूद केलं आहे या संदर्भात बिहार पोलिसांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात दाखल केलेला प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर तसंच तो सीबीआयकडे वर्ग करण्याची शिफारस योग्य असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे मात्र हा एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे

गेल्या दहा तारखेला मेंदवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे कोमात असून कृत्रीम श्वसन यंत्रणेसह विशेषज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे मुखर्जी यांना कोरोना विषाणूचा संसर्गही झालेला आहे

एका ट्वीट संदेशात मोदी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं तसंच आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितलं आहे कोविड प्रादुर्भावावर सरकारचं लक्ष असून कोविडग्रस्तांची योग्य काळजी घेतली जात असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

बाहेर गावाहन आलेल्या लोकांनी विलगीकरण करून घ्यावं गणपती विसर्जनासाठी गर्दी करू नये शक्य झाल्यास घरीच कृत्रीम तलावात विसर्जन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे

याबाबतीत वन विभागानं त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे

बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन इथं हा दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं काल केलेल्या कारवाईत या दहशतवाद्याला अटक करण्यात आली